जगाच्या कल्याणाला हातभार लावण्याची क्षमता भारतात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

विक्रमी अन्नधान्य उत्पादन केल्याबद्दल तामिळनाडूच्या शेतकऱ्यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांना देशाची आदरांजली

देशात आज मध्यरात्रीपासून फास्टॅग बंधनकारक

पंतप्रधान केरळ दौरा जगाच्या कल्याणाला हातभार लावण्याची क्षमता भारतात आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे केरळमधील कोची इथं काही महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचा लोकार्पण केल्यानंतर ते आज बोलत होते गेल्या वर्षभरात मानवजातीला अभूतपूर्व अशा संकटाला समोर जावं लागलं

प्रॉपिलिन डेरिव्हेटिव्ह पेट्रोकेमिकल प्रकल्प कोचीन इथं रो रो बोट सेवा कोचीन बंदरावर सागरिका या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचं लोकार्पण आज मोदी यांच्या हस्ते झालं कोचीन बंदरावर दक्षिण कोल बर्थच्या पुनर्निर्मिती प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली पेट्रोकेमीकल प्रकल्पामुळे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीला मदत मिळणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले यंदाच्या अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश असून केरळला याचा विशेष फायदा होणार आहे कोची मेट्रोचा आगामी टप्पा हा याचाच भाग आहे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अत्याधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याबरोबरच क्षमता बांधणी हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे घटक आहेत असं पंतप्रधान म्हणाले

यावेळी मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या अर्जुन रणगाड्याची सलामी स्वीकारून हा रणगाडा भारतीय लष्कराकडे सुपूर्द केला भारत स्वतःच संरक्षण करण्यास सक्षम असल्याचं ठाम प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्राला अत्याधुनिक बनवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं मोदी यांनी सांगितलं जलसंधारणाच्या पद्धतींचा योग्य वापर करून विक्रमी अन्नधान्य उत्पादन केल्याबद्दल तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं ऐतिहासिक कल्लनाई प्रकल्प जलसंधारणाचं महत्त्वाचं उदाहरण ठरला आहे

कावेरीच्या त्रिभुज प्रदेशातील जलसिंचनाचा महत्त्वपूर्ण स्रोत असलेल्या कल्लनाई कालव्याचं विस्तारीकरण नुतनीकरण आणि आधुनिकीकरण प्रकल्पाची पंतप्रधानांनी पायाभरणी केली

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधानांनी अभिवादन केलं सरकार भारतीय मच्छिमारांच्या हक्कांचं संरक्षण करेल असं सांगून सध्या एकही भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या तुरुंगात नसल्याची माहिती त्यांनी दिली भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय

मद्रासच्या डिस्कवरी कॅम्पसची मोदी यांनी पायाभरणी केली

चेन्नई मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या विस्तारित मार्गाचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं वाशरमेनपेट ते विमको नगरपर्यंतच्या मेट्रोला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला चेन्नई किनारा ते अट्टीपड्ट दरम्यानच्या बावीस किलोमीटर लांबीच्या चौथ्या रेल्वेमार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं

जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर लेठपोरा आणि पुलवामामध्ये सी आर पी एफ च्या ताफ्यावर आत्मघातकी वाहनधारकानं बॉम्बहल्ला केला होता राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे शहीद जवानांची देशभक्ती आणि परमोच्च त्याग देश कायम स्मरणात ठेवेल असं नायडू यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सी आर पी एफ च्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली देश नेहमीच शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत उभा राहील असं सिंह यांनी म्हटलं आहे या जवानांचा त्याग आणि बलिदान देश कधीही विसरणार नाही असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे देशात विविध ठिकाणी या हल्ल्यातल्या हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली फास्टॅग देशातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या पथकर नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून फास्टॅग बंधनकारक असणार आहे यामुळे टोल नाक्यांवरची टोल आकारणी प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे डिजिटल पद्धतीनं टोल जमा करता येणार असल्यानं वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयान म्हटल आहे ज्या वाहनांना फास्टॅग नसेल त्यांच्याकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे प्रवासी वाहनं म्हणजेच एम श्रेणीतली वाहनं आणि मालवाहतूक करणारी म्हणजेच एन श्रेणीतल्या वाहनांना या वर्षी एक जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे

ही बाब चिंताजनक आहे असं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे

त्यावेळी ते बोलत होते

रस्ते अभियांत्रिकीमध्ये सुधारणा रस्ते नियमांबद्दल शिक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी तसेच अपघात समयी दाखवण्याची तत्परता या चतुःसूत्रीवर भर देत रस्ते सुरक्षा या क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याची आवश्यकता असल्याचं गडकरी म्हणाले

यंदाचं हे प्रदर्शन येत्या शनिवारपासून सुरू होणार आहे त्याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

महिला शिल्पकारांचाही यात मोठा सहभाग असेल व्होकल फॉर लोकल ही यंदाच्या हुनर हाटची मुख्य संकल्पना असणार आहे हुनर हाट हा स्वदेशी कलाकार शिल्पकारांच्या उत्पादनांना चालना देणारा एक महत्त्वाचा मंच असून याद्वारे आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत असं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी मानसी निर्मळे पुणे जम्म काश्मीर जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे आज दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला जम्मू बस स्थानकाजवळ आज सुरक्षा दलांनी सात किलोग्रामची स्फोटकं हस्तगत केली ही स्फोटकं निष्क्रीय करण्यात आली असून या प्रकरणी पुलवामा जिल्ह्यातल्या एकाला अटक करण्यात आली आहे सुहेल असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो अल बद्र या दहशतवादी संघटनेशी निगडीत असल्याचं समोर आलं आहे जम्मू आणि काश्मीरमधून नुकतीच दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर आज सुरक्षा दलांना ही स्फोटकं सापडली

प्रग्रस्त रईनी गावातून तसंच चमोलीतील तपोवन ऊर्जा प्रकल्प परिसरातून बेपत्ता असलेल्या लोकांचे मृतदेह ढीगाऱ्यांतून काढण्यात येत आहेत

निवडण्क आयोग केरळ विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक सध्या केरळच्या दौऱ्यावर असून आज या पथकानं तिरूअनंतपुरममध्ये मुख्य सचिवांसह अन्य वरिष्ठ अधिकारी तसंच विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली काल या पथकानं राज्यातल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली विधानसभेची निवडणूक एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापूर्वी घेण्याची मागणी डावी आघाडी आणि संयुक्त लोकशाही आघाडीनं केली आहे तर ही निवडणूक मे महिन्यातच घेण्याची भाजपाची मागणी आहे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वाखालील हे पथक राज्यातल्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन उद्या दिल्लीला रवाना होणार आहे

राज्य शिक्षण विभागानं काल यासंदर्भातील आदेश जारी केले विद्यार्थ्यांचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे मात्र शाळांना सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं कडक पालन करावं लागेल असं राज्य शिक्षण विभागाचे सचिव डॉक्टर विनोद राव यांनी सांगितलं शाळांना विद्यार्थ्यांच्या पालकांची अनुमती घ्यावी लागेल तसंच शाळेत हजर राहणं ऐच्छिक असेल असंही ते म्हणाले बांग्लादेश शाळा लसीकरण कोरोना प्रादुर्भावामुळे बांग्लादेशमधील शाळा फेब्रुवारी अखेरपर्यंत बंदच राहणार असल्याचं बांग्लादेशच्या शिक्षण मंत्रालयानं जाहीर केलं आहे दरम्यान बांग्लादेशमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम वेगानं सुरू आहे

राणी बंग यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल लॅन्सेट या वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या नियतकालिकाने घेतली आहे डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांनी संशोधन करून संसाधनं उपलब्ध नसणाऱ्या देशांतही एक नवी वैद्यकीय पद्धत रूढ केली

सुलभ प्रसूती व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि भारत सरकारनं तसंच शेजारच्या पाकिस्तान अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांनीही डॉ बंग यांच्या या नव्या पद्धतीचा अवलंब केल्याचं या मासिकाने या महिन्याच्या अंकात म्हटलं आहे

भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत यजमान संघाला झटपट गारद केलं रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेतले

दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुभमन गिल लवकर बाद झाला